छत्तीसगड राजस्थान आणि मध्य प्रदेशात सत्ताधारी भाजपची पीछेहाट झाली असून कॉप्रेसनं बाजी मारली आहे

मुख्यमंत्री रमण सिंह यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे

जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला स्पष्टपणे नाकारलं असल्याचं मत त्यांनी काल पत्रकार परिषदेत व्यक्त केलं तर जनतेनं दिलेला कौल आम्ही स्वीकारतो असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन राज्यांत विजय मिळवणाऱ्या काँग्रेसच आणि तेलंगण राष्ट्र समिती तसंच मिझो नॅशनल फ्रंटचं अभिनंदन केलं आहे हिवाळी अधिवेशन संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला काल पासून नवी दिल्ली इथं सुरुवात झाली

लोकसभेत दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी लोकसभेचे माजी अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी माजी मंत्री अनंत कुमार यांच्यासह सदनातील दिवंगत सदस्यांना श्रद्वाजली अर्पण करण्यात आली त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेतही दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राष्ट्रीय हिताच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशानापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आरवीआय गव्हर्नर भारतीय रिझर्व बँकेचे नवीन गव्हर्नर म्हणून माजी वित्त सचिव शक्तीकांत दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या नियुक्ती समितीनं दास यांच्या नावाची काल घोषणा केली

शक्तीकांत दास सध्या वित्त आयोगाचे सदस्य आहेत रिझर्व बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या जागेवर दास यांची नियुक्ती करण्यात आली आहे

मंत्रिमंडळ निर्णय राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांचा समाजातील सक्रीय सहभाग वाढविण्यासह त्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाची महिला शक्ती केंद्र योजना राज्यात राबवण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

या योजनेमध्ये परिवर्तनाचे दूत म्हणून विद्यार्थी काम करणार आहेत

प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच शासकीय रुग्णालयात जन्मणाऱ्या बालकांना बेबी केअर किट उपलब्ध करून देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला या योजनेचा लाभ पहिल्या प्रसुतीसाठी मिळेल कृषी विद्यापीठांच्या क्लग्रू निवड प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी कुलग्रु शोध समितीमध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालकांचा समावेश करण्याला बैठकीत मान्यता देण्यात आली महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी संलग्न होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असं संबोधण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला

एक्यात या विषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून पुण्यातील गुलाबी थंडी आणि सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव यांचं एक अतूट नात आहे

आपलं रसिकत्व जपणाऱ्या पुणेकर संगीत प्रेमींनी यावर्षीही तिकीट खरेदी साठी पहाटेपासून रांगा लावून सवाई वरच आपलं प्रेम दाखवून दिल आहे प्ण्याचा मानबिंद् असणारा हा संगीत महोत्सव नव्या ठिकाणीही नेहमीच्याच दिमाखात करण्याचा विडा उचलेल्या आयोजकांनीही जय्यत तयारी केली आहे दुचाकी चारचाकिंसाठी प्रशस्त पार्किंग पी एम पीएम एल बसेसची विविध ठिकाणाहून सोय आणि ओला उबेरसारख्या खासगी वाहतूक संस्थांशी करार करून आयोजकांनी रसिकांची उत्तम सोय केली आहे सवाई च्या या नवीन जागेतील स्वर मंडपाला आता प्रतीक्षा आहे ती दिग्गज कलाकारांच्या अलौकिक स्वर वर्षावाची आणि रसिकांनी तुढुंब भरलेल्या रंगलेल्या अस्सल मैफलीची आकाशवाणीच्या बातम्यांसाठी दीपा भंडारे पुणे सांरगखेडा चेतक महोत्सव तीनशेहन अधिक वर्षांची पंरपरा असलेल्या नंदूरबार जिल्यातल्या सांस्गखेडा इथल्या प्रसिध्द घोड्यांच्या बाजाराला आजपासून सुरुवात होत आहे या यात्रेला भव्य रुप देण्यासाठी राज्याचं पर्यटन विकास महामंडळ प्रयत्नशील असुन तीन वर्षांपासून याठिकाणी चेतक महोत्सव आयोजित केला जात आहे

दध पिशव्या दधाच्या पिशव्यावर बदी घातलेली नसून दुध पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी दोन महिन्यापर्यंत पर्याय शोधावा असं आवाहन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी काल केलं मंत्रालयात आयोजित दृध व्यावसायिकांच्या बैठकीत ते बोलत होते हवामान राज्याच्या बहतांश भागामध्ये थंडीचा कडाका वाढतो आहे नोव्हेंबरच्या अखेरीस राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं त्यामुळे फारशी थंडी अनुभवायला मिळाली नव्हती त्या तुलनेत आता राज्याच्या सर्वच भागात थंडीचा जोर वाढतो आहे काल विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला तर कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात हवामान कोरड होत